भारत ऑस्ट्रेलिया तिसऱ्या कसोटीस आरंभ उत्तरेत थंडीची लाट मख्यमंत्री शाळा उद्गाटन देशातील प्रत्येक व्यक्तिपर्यंत शिक्षण पोहोचावं हे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांचं स्वप्न होतं त्यांच्या जयंतीदिनी आंतरराष्ट्रीय शाळांचा श्भारंभ ही त्यांना खन्या अर्थानं श्रद्वांजली आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल मुंबईत केलं

या कार्यक्रमाला केंद्रीय मन्ष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर आणि जिर मान्यवर उपस्थित होते वाजपेयी समाधी माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या सदैव अटल या नवी दिल्लीतील समाधी स्थळाचं काल वाजपेयी यांच्या जन्मदिनी लोकार्पण करण्यात आलं राजघाटाजवळ स्थित या समाधीच्या बांधकामात विविधतेतून एकतेचा संदेश देण्याकरिता देशाच्या विविध भागातून आणलेल्या पाषाणांचा वापर केला आहे परस्कार माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त काल पुण्यामध्ये अटल बिहारी वाजपेयी यांच्या हिंदी कवितांवर आधारीत एका सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी संपर्क मंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते प्रख्यात प्रवचनकार डॉक्टर शंकर अभ्यंकर यांना पहिला अटल संस्कृती गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आधार शाळा प्रवेश विद्यार्थी प्रवेशासाठी शाळा आधार कार्डाची सक्ती करू शकत नाहीत असं स्पष्टीकरण भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजय भृषण पांडे यांनी काल नवी दिल्लीत केलं विद्यार्थी प्रवेशासाठी आधारची सक्ती करण कायद्यातील तरतुदींना धरून नाही असं केल्यास ते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन असेल असंही पांडे यांनी सांगितलं लोक सेवा आयोग लोक सेवा आयोगाच्या परीक्षांसाठी वयोमानाच्या निकषांमध्ये कोणतेही बदल करण्याचं प्रस्तावित नाही असं काल केंद्र सरकारतर्फे स्पष्ट करण्यात आलं पंतप्रधान कार्यालयातील राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी नवी दिल्ली ञें ही माहिती दिली

पंतप्रधान पल उद्गाटन आसाममधील बोगीबील शिं ब्रह्मपूत्र नदीवर बांधण्यात आलेल्या देशातील सर्वात लांब रेल्वे रस्ता पुलाचं उद्वाटन काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आलं रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या पहिल्या रेल्वे गाडीलाही पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला

जेटली कृषी क्षेत्राला बळकट करणं हे सरकारपुढे नेहमीच आव्हान राहीलं आहे असं मत केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केलं आहे भारतीय अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थिती संदर्भात आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत ते काल बोलत होते सिंचनासारख्या पायाभूत सुविधांमध्ये अधिक गुंतवणूक करून तसंच शेतमालाच्या खरेदीतील सहकार्य वाढवून शेतक यांचं उत्पन्न वाढवणं याद्वारे या आव्हानावर काही अंशी मात करता येईल असही ते म्हणाले मिळकत कर विमा स्थानिक स्वराज्य संस्था नागरिकांच्या कल्याणासाठी सातत्याने झटत असतात बहृतांश नागरिक देखील अशा संस्थाचा कर नियमितपणे भरून आपले कर्तव्य पार पाडत असतात पुणे महानगरपालिकेनं देखील नियमितपणे मिळकत कर भरणाऱ्या नागरिकांची दखल घेत त्यांना अपघात विम्याचे लाभ दिले आहेत ऐकूया याविषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून

महापालिकेचा नियमितपणे मिळकत कर भरणाऱ्यांसाठी स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी पुढाकार घेऊन हा विमा योजना आणली होती

कर भरण्यासाठी प्रोत्साहन देण्याबरोबरच नागरिकांना अशा प्रकारे विमा कवच देणारी पृणे ही राज्यातील पहिली महापालिका ठरली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून शिवराज सणस यांच्यासह प्रशांत जाधव डॉक्टर नीतीन फके भंडारा श्वे आयोजित वैनगंगा कृषी महोत्सवात शेतकऱ्यांच्या आकर्षणाचं केंद्र ठरला आहे भंडारा पशसंवर्धन विभागाचा भारतातील महत्त्वाच्या दूध उत्पादन देणाऱ्या देशी गाईचा स्टॉल यातही विदर्भातील गवळावू जातीची गाय आणि वळू शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आकर्षित करीत आहे या गायीबाबत संशोधन करणारे डॉक्टर नीतीन फुके यांनी आकाशवाणीला याबाबत माहिती दिली यावर्षी वैनगंगा कृषी महोत्सवात पश्सवर्धन विभागातर्फे भारतातील नामवत आणि महत्वाच्या देशी गाई जसे गीर सहीवाल राठी लाल कधारी कांक्रेज आणि विशेष म्हणजे विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील आर्वी कारंजा आष्टी तसंच नागपूर जिल्ह्यात काटोल नरखेड आणि विरत्र विदर्भात आढळणारी गवळावू गाय ठेवण्यात आलेली आहे गवळावू गाय ही प्राचीन काळातील असून या गाईचा उपयोग शेतकामासाठी बैल मिळावे तसंच गाईपासून दूध उत्पादन मिळावे याकरीता करण्यात येत होता मागील पाच दशकांपासून या गाईकडे दुर्लक्ष झाल्यामुळे ही जात नष्ट होत गेली या गाईचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे डोंगराळ भागात राहन निकृष्ट पद्धतीचा चारा खाऊन सुद्धा चांगले दूध उत्पादन देते उष्ण तापमानाची सहनशक्ती आणि उत्तम रोगप्रतिकारक शक्ती असल्यानं भविष्यात या महत्वाच्या गुणधर्माची गरज भासणार असल्यानं ही जात संवर्धन आणि जतन करणं अतिशय महत्वाचं असल्यानं भारतातील नामवंत देशी गाई आणि विदर्भातील महत्वाची गवळावू गाय िं ठेवण्यात आलेली आहे लात्र पाणी लातूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मांजरा धरणातून पाण्याची चोरी होत असल्याची घटना उघडकीस आली आहे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला पाण्याचा दबाव कायम ठेवण्यासाठी बसवण्यात आलेल्या हवेच्या झडपेमधून पाण्याची चोरी केली जात असे

दोन दिवासांपूर्वी मुख्य जलवाहीनी फुटल्यामुळे दोन दिवसांपासून लातूरला पाणी मिळू शकले नाही त्यावेळी ही चोरी उघडकीस आली

शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकार अनेक उपाययोजना करत आहे असंही दानवे यांनी सांगितलं

या व्यक्तिनी दोन प्रवासी वाहतूक कपन्यांना बेकायदेशीरपणे शासकीय योजनेचा लाभ मिळवून देण्याच्या हेतूनं बनावट कागपपत्रे तयार करून दिली होती असा आरोप आहे

समारोप कार्यक्रमाला संमेलनाध्यक्ष डॉक्टर हृषिकेश कांबळे यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते

क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यानच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्याला आजपासून मेलबर्न ओं सुरुवात झाली भारतीय संघानं नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे

नाताळच्या दुसऱ्या दिवशी सुरु होणारी आजची कसोटी बॉक्सिंग डे टेस्ट म्हणून ओळखली जाते चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत आतापर्यत दोन्ही संघानी एक एक सामना जिंकला आहे

जवळपास दीड हजार लोक जखमी झाले असून हजारो लोक बेघर झाले आहेत

राजधानी दिल्ली आणि परिसरात दाट धुकं पसरलं असून दृश्यमानता कमी झाली आहे याचा परिणाम हवाई वाहतुकीवर होऊन काल विमान सेवा विस्कळीत झाली

केडे राज्यात विदर्भ तसंच मध्य महाराष्ट्राच्या काही भागातील तापमानात काहीशी वाढ झाली आहे